ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते या अटक कारवाईत समावेश असणाऱ्या पोलिसांना निलंबित करावं अशीही मागणी पवार यांनी यावेळी केली या देशातील परकीय घुसखोर हाकललेच पाहिजेत ही आपली भूमिका असल्याचं स्पष्ट करतानाच नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरणाऱ्यांचीही चौकशी व्हायला हवी अशी मागणी महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज प्ण्यात पत्रकार परिषदेत केली या देशात पिढ्यान पिढ्या राहणाऱ्या मुस्लिमांना या कायद्यामुळं घाबरण्याचं काहीच कारण नाही

पक्षाचं पाहिलं अधिवेशन प्ढील महिन्यात मुंबईत होणार असल्याचं ते म्हणाले देशाच्या लष्कराचं काम आणि ग्प्पहेर विभागाचे काम हे एकमेकांना पूरक असून या दोन्ही संस्था एकमेकांच्या मदतीने काम करत असतात भारतीय गुप्तचर विभागाने भारतीय लष्कराला केलेल्या सहाय्यामुळे लष्कराच्या अनेक मोहिमा यशस्वी झाल्या असल्याचं प्रतिपादन उप लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी आज प्ण्यात केलं पुणे अंतरराष्ट्रीय केंद्रांच्या वतीने पत्रकार नितीन गोखले यांच्या आर् एन कौ जेंटलमन स्पाय मास्टर या प्स्तकाचं प्रकाशन नरवणे यांच्या हस्ते झाल त्यावेळी ते बोलत होते भारताचा गोपनियता कायद्या रद्द करून नविन कायदा तयार करण गरजेच आहे असं मत भारताच्या गुप्तचर विभागाचे अर्थात राॅ चे माजी सचिव व्ही बालाचंद्रन यांनी प्ण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केल ते पुढे म्हणाले कि गुप्तचर विभागाच्या प्रत्येक कारवाईची विस्तृत नोंद होणं आवश्यक आहे

आधारकार्डसाठी स्वतंत्र काऊंटर देखील सुरू करण्यात आला असून अधिकाधिक नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा याकरीता सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत काऊंटरची वेळही वाढविण्यात आली आहे आळंदी इथ उद्यापासून दुसरे राज्यस्तरीय मराठी चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले आहे पुण्याच्या मराठी अध्यापक संघाने आयोजित केलेल्या या शिबिराचे उद्घाटन संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे यांच्या हस्ते होणार आहे मराठी विषयाच्या चांगल्या अध्यापनासाठी तसेच मराठी भाषा समुद्धीसाठी अनेक चर्चासत्र परिसंवाद व्याख्याने याद्वारे शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे

रंगभूमीचा सुवर्णकाळ गाजविणाऱ्या सुहासिनी देशपांडे भारती गोसावी रजनी भट स्वरूपक्मार आणि राजन मोहाडीकर या कलाकारांचा सत्कार नुकताच ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष आनंद पानसे यांच्या हस्ते करण्यात आला

मुलींच्या गटात पुना अंध विद्यालयाची सायली शितोडे ही द्सरी आली तर याच शाळेची मुस्कान परदेशीनं पाचवं स्थान राखलं

या स्पर्धेत मुलींच्या गटात कोलकाताची मेघा चक्रवर्ती तर मुलांच्या गटात दिल्लीचा सोमिंदर बी

यांनी विजेतेपद पटकावलं स्पर्धेतील विजेत्यांना करंडक आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं

प्रथमेश पाटील रोहीत पाटीदार पार्थ देऊरुखकर जय पवार सार्थ बनसोडे यांनी विजयी सलामी दिली

नमस्कार